या प्रकरणात राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राह शकले नाहीत त्यामुळे न्यायालयानं सूनावणी काही काळासाठी तहक्ब केली होती त्यानंतर या प्रकरणी जर सरकारला घटनापीठापूढे जायचं असेल तर त्यासाठी चार आठवड्यांची मूदत देत आजची सुणावणी स्थगित केली मागच्या स्नावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंबलबजावणीला स्थगिती दिली होती त्यानंतर ही या प्रकरणासंदर्भातली पहिलीच स्नावणी होती दरम्यान मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठानं यापूर्वीच दिला आहे त्यामुळे या खंडपीठाचा अंतरिम आदेश निरस्त करायच्या अर्जावरची सुनावणी घटनापीठापुढेच झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल म्हटलं होतं

नाशिक जिल्ह्यात आज सलग द्रसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव ठप्प आहेत

नाशिकचे सहकार उपनिबंधक सतीश खरे यांनी काल बाजार समित्यांना पत्र दिल्यानंतरही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही बाजार समित्या मात्र नियमित सुरू आहेत दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी प्रतिनिधी आणि बाजार समिती संचालक यांच्यात बैठक होत असून त्यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे देशभरात आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय दक्षता सप्ताह पाळला जाणार आहे दक्ष भारत समृदध भारत ही यावर्षीची संकल्पना आहे नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात केंद्रीय दक्षता आयुक्त संजय कोठारी यांनी यानिमित दक्षतेची शपथ दिली आपण प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे सचोटीनं आणि विश्वासार्हतेनं करावं असं कोठारी यांनी यावेळी बोलताना सांगितलं

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं यानिमित्त नवी दिल्लीत भ्रष्टाचार प्रतिबंध आणि दक्षता या विषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली असून तिचं उदघाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे करणार आहेत राज्यातला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आजपासून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करत आहे राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना अथवा भ्रष्टाचारात ग्रंतलेला आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा असं आवाहन मंबईचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी केलं आहे कृषी आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली तर विकास वास्तवात उतरु शकतो त्यासाठी विकास आराखडा तयार होणं महत्वाचं आहे असं राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते

पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद प्णे यांनी संयुक्तपणे ही बैठक आयोजित केली आहे हा कृषी क्षेत्रातला महामेळावा असून कृषी क्षेत्रात माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणं तसंच शेती शाश्वत होणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं राज्यातल्या सरपंचांनी समन्वयानं राज्यशासनाच्या तसंच इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावं तसंच गावपातळीवरील विविध समस्यांचा शासनाकडे पाठप्रावा करण्यासाठी सरपंच परिषदेनं पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं सरपंच परिषद संघटनेच्या सदस्यांनी काल पवार यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

राष्ट्राचं संरक्षण करण्यात भारतीय पायदळानं बजावलेल्या अतुलनीय भूमिकेचा देशाला अभिमान आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे भारतीय पायदळाचं शौर्य कोट्यवधी देशबांधवांना प्रेरणा देत राहतं अशा शब्दात त्यांनी भारतीय पायदळाची प्रशंसा केली आहे

दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपविभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल नवनीत क्मार यांनी प्ष्पचक्र वाहन पायदळातल्या शहीद सदस्यांना आदरांजली व्यक्त केली पायदळ प्रतिकूल परिस्थितीतही आपलं कर्तव्य चोखपणे बजावत देशाप्रती स्वतला पूर्णपणे समर्पीत करतात अशा शब्दात त्यांनी पायदळाचं यावेळी कौतुक केलं प्रस्तावित नवी मंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज सिडको भवनला घेराव घातला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा स्विधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन विकासात्मक कामांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

सावित्रीबाई फुले पृणे विदयापीठाकडून ही माहिती देण्यात आली परीक्षेची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

वैदयकीय सल्ल्यान्सार मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल झाले आहेत

सध्या देशातलं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण दीड टक्के इतकं आहे

राज्यात काल अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच एका दिवसातल्या कोरोना मृतांचा आकडा शंभरापेक्षा कमी होता

या दौऱ्यात तीन ट्वेंटी टवेंटी तीन पन्नास षटकांचे आणि चार कसोटी सामने होणार आहेत या तिन्ही संघांची घोषणा बीसीसीआयलनं काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे केली या तिन्ही संघांमधून फलंदाज रोहित शर्मा आणि गोलंदाज ईशांत शर्मा यांना सध्या वगळण्यात आलं असून त्यांच्या द्रखापतीतून बाहेर येण्याकडे लक्ष ठेवून आहोत असं बीसीआयनं स्पष्ट केलं तिन्ही संघांच्या कर्णधारपदी विराट कोहली असून त्याच्यासह मयंक अग्रवाल के एल राहल मनीष पांडे रवींद्र जडेजा जसप्रीत ब्मराह मोहम्मद शमी य्जवेंद्र चहल नवदीप सैनी हे खेळाडू तिन्ही संघांमध्ये आहेत तर शिखर धवन श्रेयस अय्यर मनीष पांडे हार्दिक पंड्या कसोटी वगळता दोन्ही संघात आहे